त्यामुळे राज्य आणि जिल्हा मुख्यालयं तसंच नगरपालिका क्षेत्रात आता अतिरिक्त निर्बंध लागू असतील

तर सर्व शैक्षणिक संस्था धार्मिक स्थळ मॉल्स चित्रपटगृह बंदच राहणार आहेत हर्ष वर्धन कोरोनाच्या जागतिक संकटानं देशातली सार्वजनिक आरोग्य यंत्रणेबाबत नव्यानं विचार करण्याची आणि ती अधिक मजबूत करण्याची संधी दिली असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारतानं केलेल्या विविध उपाय योजनांचा उल्लेख करून ते म्हणाले की एखादी सरकारी योजना सामाजिक चळवळीत रुपांतरीत करण्याची भारताची क्षमता लक्षणीय आहे त्यातूनच पोलीओ आणि देवी या सारख्या आजारांचं समूळ उच्चटन झाल्याचं हर्ष वर्धन म्हणाले

सर्व राज्यांच्या वन मंत्री आणि अन्य अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीत त्यानी या संबंधी माहिती दिली

या कार्यक्रमादरम्यान त्यांनी राज्यातील रस्ता सुरक्षा प्रकल्पाचही उद्घाटन केलं

याशिवाय राज्यात इतरही रस्ते प्रकल्प हाती घेण्यात येतील आणि त्यामुळे रस्ते संपर्क सुधारून परिसराची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारेल असं ते यावेळी बोलताना म्हणाले

लडाख स्वायत्त पर्वत विकास परिषदेने अनेक अडथळ्यांवर मात करून हा पूल वेळेत उभा केल्याबद्दल माथुर यांनी परिषदेचं कौतुक केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं विशेष विकास पॅकेज हे लडाखमधील पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रांचा प्राधान्याने विकास करण्यासाठीच असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

वेंकय्या नायडू यांनी आज केलं दिल्ली आयआयटीच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाचं उद्घाटन नायडू यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं त्यावेळी ते बोलत होते समाजाच्या प्रश्नांना सकारात्मक आणि शाश्वत उत्तरं शोधण्यासाठी संशोधन केल्यास भारतातील संशोधन संस्था जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट म्हणून गणल्या जातील असं नायडू म्हणाले नीट परीक्षा सर्वोच्च न्यायालयानं आज नीट आणि जेईई या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका फेटाळून लावली

मोबाईल क्लिनिक साथीच्या रोगाचं संकट हे भारतीयांसाठी देखभाल निष्ठा आणि आत्मविश्वासाचा सकारात्मक काळ असल्याचं मत अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केलं आहे नवी दिल्लीतील एका रुग्णालयाला फिरतं वैद्यकिय केंद्र अर्पण केल्यानंतर आज ते बोलत होते या अत्याधुनिक केंद्रमुळे रुग्णांना आपत्कालीन प्रसंगी मोठी मदत होणार आहे कोविडच्या संकट काळात भारतीयांची सद्गावना आणि वचनबद्धता ही जगभरातील संपूर्ण मानवतेसाठी एक उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

ऑनलाईन अभ्यासक्रम ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय मूल्यांचं जतन करतानाच व्यापक जागतिक दृष्टीकोन असलेली युवा पिढी घडवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे आणि नव्या शैक्षणिक धोरणातून तेच प्रतिबिंबित होतं असं ते म्हणाले

दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी असलेल्या या विशेष तपास पथकाने आपली चौकशी त्वरित सुरु करावी असं खंडपीठाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांनी सांगितलं आहे बांद्रा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांनी एप्रिल पासून केलेल्या चौकशीनं समाधान न झाल्यने हा आदेश देण्यात आला

या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं गोवा माजी सभापती निधन गोवा विधानसभेचे माजी सभापती आणि भा जा पा नेते अनंत विष्णू शेट यांचं काल सकाळी पणजी इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं

शेट यांच्यासारख्या साध्या आणि नम्र नेत्याचं काम राज्यातील जनता कायम लक्षात ठेवेल असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या ट्वीटवरील शोकसंदेशात म्हटलं आहे

कामत यांना यकृताचा गंभीर आजार होता दृश्यम मदारी मुंबई मेरी जान हे हिंदी आणि डोंबिवली फास्ट लय भारी अशा मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं सातच्या आत घरात या गाजलेल्या मराठी चित्रपटाचं लेखनही कामत यांनी केलं होतं भावेश जोशी रॉकी हँडसम अशा काही चित्रपटांतून त्यांनी भूमिकाही केल्या होत्या निशिकांत कामत यांच्या निधनानं एक संवेदनशील युवा कलाकाराला चित्रपट सृष्टी मुकली आहे अशी भावना चित्रपट सृष्टीमधून व्यक्त होत आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडीत जसराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे पंडित जसराज यांच्या निधनानं भारतीय संगीतातला एक स्वर्गीय सूर हरपला अशी भावना शास्त्रीय संगीताचे रसिक व्यक्त करत आहे विविध राज्य पाऊस तेलंगणच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून सखल भागात पाणी साचल आहे कृष्णा गोदावरी सह सर्व महत्त्वाच्या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत उत्तर प्रदेशातही पावसाचा जोर कायम आहे त्यातच डोंगर उतारावरून आणि नेपाळमधून वाहून येणाऱ्या पाण्यामुळे अनेक भागात पूर आला आहे

महाराष्ट्रातही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर इथ जोरदार पर्जन्यवृष्टी झाली सांगली कोल्हापूर मध्ये अनेक नद्यांची पाणी पातळी वाढली असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार